प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मालदीव आणि श्रीलंकेच्या दोन दिवसांच्या भेटीवर रवाना होणार आहेत नवीन सरकार स्थापन झाल्यापासून प्रधानमंत्री मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे माले धिं पोहोचल्यानंतर प्रधानमंत्री मालदिवचे राष्ट्राध्यक्ष ब्राहिम सोलिह यांच्यासोबत महत्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन करतील यात तटीय निरीक्षणासाठी रडार यंत्रणा आणि मालदीवच्या संरक्षण दलासाठी उभारण्यात आलेल्या संयुक्त प्रशिक्षण केंद्राचा समावेश आहे संयुक्त संरक्षण करारानुसार हे प्रकल्प भारताच्या साहाय्यानं विकसित करण्यात आले आहेत अशी माहिती मालदीवमधले भारतीय राजदूत संजय सुधीर यांनी आकाशवाणीला दिली मालदीवची संसद आवाम मजलिसला प्रधानमंत्री संबोधित करणार आहेत

या दौ यात उभय पक्षांदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा आणि करारांवर स्वाक्षऱ्या अपेक्षित आहेत आकाशवाणीच्या राजधानी वाहिनीवर आज रात्री सवा नऊ वाजता मालदीवमधले भारताचे राजदूत संजय सुधीर यांची मुलाखत श्रोत्यांना ऐकता येईल मालदीव आणि श्रीलंकेचा दौरा शेजारी राष्ट्रांना प्राधान्य आणि त्यानंतर त्यांच्याबरोबरचे संबंध दृढ करणं याचच निदर्शक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे मालदीव अणि श्रीलंकेच्या दौ यावर निघण्यापूर्वी त्यांनी हा संदेश दिला आहे मालदीव श्वें निमंत्रित केल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष ब्राहिम महम्मद सोलिह यांचे प्रधानमंत्र्यांनी आभार मानले गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात मालदीव श्वें विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली होती याचा उल्लेखही त्यांनी संदेशात केला मालदीव हा भारताचा अतिशय महत्त्वाचा भागिदार आहे उभय देशांमधे तिहास आणि संस्कृतीचे घट्ट बंध आहेत असं मोदी म्हणाले श्रीलंकेत ईस्टरच्या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सामना करणा या श्रीलंकेच्या जनतेच्या पाठीशी भारतीय ठामपणे उभे आहेत दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारत श्रीलंकेला पूर्ण पाठिंबा देईल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिराला भेट देणार असून आज रात्री साडेअकराच्या सुमाराला कोची क्विं त्यांचं आगमन होईल उद्या सकाळी ते दर्शनासाठी कोचीहून निघतील दर्शनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते गुरुवायूर श्वं भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करतील लोकसभेच्या निवडणूकीनंतर मोदी प्रथमच जाहीर सभेत सहभागी होत आहेत दुपारी दोन पर्यंत त्यांचा हा दौरा आटोपणार आहे समाजातल्या गरीब उपेक्षित आणि वंचित घटकांना आरोग्यविषयक दर्जेदार सेवा मिळावी यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आज जागतिक अन्नसुरक्षा दिवस साजरा केला जात आहे यानिमित्तानं प्रधानमंत्र्यांनी आपल्या पहिल्यावाहिल्या संदेशात अन्नसुरक्षा आणि दर्जा याबाबत आपली मतं मांडली आहेत देशातले नागरिक त्यांच्या आरोग्यासंदर्भात अन्नसुरक्षेला प्राधान्य देत असल्याचंही ते म्हणाले यासंदर्भात उत्तम आणि नवीनतम मापदंड राबवण्यावर सरकारनं भर दिल्याचं ते म्हणाले महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती साजरी करत असताना देशातून कुपोषणाचं समूळ उच्चाटन व्हावं यासाठी सरकार वचनबद्ध आहे असंही प्रधानमंत्री म्हणाले यानिमित्तानं दिल्लीत आयोजित स्वच्छ भारत यात्रेत आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी महात्मा गांधीच्या पुतळ्याचं अनावरण केलं जनतेनं आरोग्यदायी आणि संतुलित आहाराच्या सवयींचा अंगिकार करावा असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केलं आहे अन्नाचा अपव्यय टाळण्यावरही त्यांनी भर दिला ते आज दिल्लीत पहिल्या जागतिक खाद्या सुरक्षा दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाद्वारे संतुलित आहाराबाबत केल्या जाणा या जनजागृतीची आरोग्य राज्यमंत्री अबिनी चौबे यांनी प्रशंसा केली कार्यक्रमात केंद्र आणि राज्यसरकारं खाद्यप्रक्रिया उद्योग उच्चशिक्षण संस्था आणि गैरसरकारी संस्थांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते

केरळच्या आरोग्यमंत्री के के शैलजा यांनी आज नवी दिल्ली केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांची भेट घेतली आणि केरळमधील उपाययोजना तसंच परिस्थितीबाबत चर्चा केली केंद्र सरकार केरळला सर्व प्रकारचं सहकार्य करेल असं आश्वासन हर्षवर्धन यांनी केलं केंद्र सरकार परिस्थितीवर नियमित लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलं आरोग्य मंत्रालयाचे तज्ञ तसंच समिती केरळ सरकारला संपूर्ण सहकार्य करत आहे र्वीकुलम कुं निपाह बाधित का रुग्णावर उपचार सुरु आहेत त्यानंतर किही नवीन बाधित मिळाल्याची सूचना नसल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे परराष्ट्र व्यवहारमंत्री ॠ जयशंकर यांनी आज भूतानचे प्रधानमंत्री लोटे त्शेरींग यांची भेट घेऊन परस्पर हिताच्या मुद्यांवर चर्चा केली

जयशंकर यांचं दोन दिवसांच्या भेटीसाठी आज भूतानमधे आगमन झालं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ॠ जयशंकर यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे

शस्त्रास्त्र तसंच उपकरणांच्या देखरेखीबाबतही राजनाथ सिंह यांनी माहिती घेतली असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे त्याआधी संरक्षण मंत्रालयाअंतर्गत होणा या पायाभूत सुविधा प्रकल्प तसंच तिर विकास कामांची माहिती अधिका यांनी यावेळी संरक्षणमंत्र्यांना दिली

निर्याती वाढीसाठी वेळेवर निर्यात ऋण उपलब्ध होणं हे व्यापार वृद्धी होण्यासाठी महत्त्वाचं आहे असं केंद्रीय आणि वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे निर्यातदारांना अनुदानावर अवलंबून राहता स्वस्त कर्ज देण्याची गरज आहे असंही त्यांनी सांगितलं निर्यातदारांच्या संघटनेच्या प्रतिनिधींशी आज निर्यात कर्जाशी संबधित झालेल्या बैठकीत गोयल बोलत होते गेल्या काही वर्षात निर्यात कर्ज कमी झालं असून सुक्ष्म लघु तसंच मध्यम उद्योगांना यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे असंही गोयल यांनी यावेळी नमूद केलं निर्यातदारांशी झालेल्या बैठकीमुळे येत्या पाच वर्षात निर्यातक्षेत्रात तिप्पट वाढ होईल जगभरात निर्यात कर्जाचा व्याज दर कमी असून कर्जही भारताच्या तुलनेनं स्वस्त उपलब्ध होतं असंही त्यांनी सांगितलं व्यापार आणि डिजिटल व्यवस्थेसंदर्भात जपानमध्ये आयोजित जी ट्वेन्टी देशांच्या मंत्रीस्तरीय बैठकीत सहभागी होणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल करणार आहेत जपानच्या सुकुबा शहरात उद्या पासून सुरु होणाऱ्या या दोन दिवसीय बैठकीसाठी पियुष गोयल आज रात्री जपानला रवाना होणार आहेत या बैठकीला पन्नासपेक्षा अधिक देशांचे मंत्री उपस्थित राहणार आहेत व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं या बैठकीत चर्चा होणार आहे जम्मू कश्मीरमधे पुलवामा जिल्ह्यात पंजरन लासीपोरा भागात काल ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून ते जम्मू काश्मीर पोलीस दलात विशेष पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते हे दोघे गेल्या बुधवारपासून बेपत्ता होते तसंच ते जैश मोहम्मद संघटनेत सामील झाले होते

हे पोलीस अधिकारी पोलीस दलातील कायमस्वरुपी कर्मचारी नव्हते मात्र मासिक मानधनांवर कार्यरत होते लष्कर जम्मू काश्मीर पोलीस तसंच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त कारवाईमधे हे दहशतवादी ठार झाले होते तर कि दहशतवादी काल रात्री आणि तीन जण आज सकाळी मारले गेले जम्मू कश्मीरमधल्या डोडा जिल्ह्यातील चिली गंनडोह भागात काल रात्री लष्कर आणि राज्य पोलिसांच्या शोध मोहिमेदरम्यान मोठ्याप्रमाणावर हत्यारं जप्त करण्यात आली

वाय स्क्री आर काँग्रेसच्या संसदीय दलाच्या आज मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्ग अल्पसंख्याक आणि कापू समुदायाला प्रतिनिधीत्व देणारा प्रत्येकी क सदस्य उपमुख्यमंत्रीपद ग्रहण करणार आहे मंत्रिमंडळात केवळ रेड्डी समाजालाच प्राधान्य दिलं जाणार नाही तर मागासवर्गातल्या सदस्यांनाही सहभागी केलं जाईल असं जगनमोहन रेड्डी यावेळी म्हणाले विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ब्रिस्टॉल धिं होणारा श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातला सामना पावसामुळं उशिरानं होत आहे